देशातल्या बंदरांचं खाजगीकरण करणार नाही अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये भारताची आज एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई

याबाबतचा मसुदा अहवाल आयोगानं आज कंद्र सरकारला सादर केला दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या तर देश सातत्यानं केवळ निवडणुकांतच गुंतून असल्याची स्थिती बदलता येईल जनतेच्या पैशांची बचत होईल तसंच व्यवस्थापकीय आणि सुरक्षा यंत्रणांचा ताणही कमी होईल असं आयोगानं म्हटलं आहे राज्यघटनेच्या सध्याच्या चौकटीत देशात एकत्रित निवडणुका घेणं शक्य नाही त्यामुळेच एकत्रित निवडणुका घेता याव्यात यासाठी राज्यघटना आणि निवडणुक कायद्यात बदल करावा अशी शिफारसही आयोगानं केली आहे नोटबंदीमध्ये बहुतांश चलन बँकेत जमा झाल्यानं नोटबंदी अयशस्वी झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळला आहे त्यांनी फेसबुकवर म्हटलं आहे की न जमा झालेली रक्कम हे नोटबंदीचं उद्दिष्ट नव्हतं तर कर न भरणा या समाजाकडून करभरणा करुन घेणं हे उद्दिष्ट होतं अर्थव्यवस्थेचं सुसुत्रीकरण आणि काळा पैसा रोखणं आवश्यक होतं असंही जेटली यांनी म्हटलं आहे

नोटबंदी हा देशातला मोठा आर्थिक घोटाळा होता नोटबंदीनं देशातल्या सामान्य जनतेचा पैसा मोजक्या भांडवलदारांकडे वळवला असा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते देशाच्या विकासदरातली घट आणि बेरोजगारी यांसारख्या असंख्य समस्यांना कारणीभूत ठरलेला नोटबंदीसारखा घातक निर्णय का घेतला होता याचं उत्तर प्रधानमंत्र्यांनी देशाला द्यावं अशा शब्दांत राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली नोटबंदी ही चूक नव्हती तर देशाच्या जनतेवर ठरवून केलेला हल्ला होता असा कठोर शब्दीक हल्लाही गांधी यांनी यावेळी केला देशातल्या बंदरांचं खाजगीकरण करणार नाही आणि ती सरकारच्याच अधिकारात राहतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते जवाहरलाल नेहरू बंदराचं एसईझेड अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रामुळे पुढल्या काही वर्षात सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं

यावेळी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बंदर अधिकारी आणि कामगार संघटनांमध्ये दहा पूर्णांक सहा दशांश टक्के वेतनवाढीचा करार झाला इंडियन मर्चट्स चेंबर तर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी गंगा नदी पुनरुज्जीवनीकरणाबाबत माहिती दिली

गंगा शुद्धीकरणाच्या कामासाठी नागरीकांनी देणग्या द्यायला पुढं यावं या देणग्या करमुक्त असतील असं त्यांनी स्पष्ट केलं जहाज बांधणी क्षेत्रातल्या सर्व हितसंबंधी गटांना एक समान व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीने ग्राहकाभिमुख आणि जागतिकटृष्ट्या उपलब्ध असे पोर्टल लवकरच सुरु केले जाणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग जहाज बांधणी विभागाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली मांडवीय यांच्या उपस्थितीत आज या शिपिंग पोर्टलबद्दल मुंबईत संबंधितांशी झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते या पोर्टलमुळे जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्रात पारदर्शकता तसेच कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्ली इथं वन संरक्षणाला चालना देऊन हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय धोरण जारी केलं या धोरणाअंतर्गत वन क्षेत्र कमी झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन टाळण्यासाठी राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली जाणार आहे हवामान बदलाची समस्या कमी करण्यासाठी भारतानं काही उपाययोजना करुन अडीच ते तीन अब्ज टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन थांबवलं असल्याचं हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबाबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत तसंच अत्याचार प्रतिबंधक कायदा एट्रॉसिटीची गुणवत्तापूर्ण आणि योग्य अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुंबई इथं आज राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते दाखल गुन्हा आणि तपास याविषयीची गुणवत्ता वाढवण्यासाठी गृह विभागानं समन्वयानं प्रयत्न करावेत असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भातही बैठक आयोजित करण्यात आली होती न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून राज्यात गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासन आणि गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले नंदुरबार येथे अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस महासंचालकाना दिले

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या घटनेतील जे दोषी आहेत त्यांना तातडीने अटक करण्याच्या सूचना केल्या कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे यामुळे कापूस लागवड पीक वाढ पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होईल

नवी दिल्ली इथं आज कृषी तज्ज्ञांच्या बेठकीत ते बोलत होते युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नवीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले

या प्रकाराची चौकशी करण्यासाठी माजी आयुक्त के नलिनाक्षन वास्तुविशारद वसंत ठाकूर आणि निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती ए

सावंत यांची समिती नेमण्यात आली आहे

महिलांच्या डिस्कस थ्रोमध्ये सीमा प्नीयाला कांस्य पदक मिळालं आहे

सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाने आणि विविध प्रकल्पातून पाणी सोडल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे येत्या दोन दिवसांत कोकणात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाङ्यात त्रळक ठिकाणी पावसाच्या हलक्यासरी येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे